काही ठळक बातम्या

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सतत या उपक्रमाचं उद्घाटन संपन्न

राज्यभरात वन विभागाच्या वतीनं वव्यजीव सप्ताह साजरा नागपुरातही विशेष कार्यक्रमाचं आयोजन

बॅडमिंटन या खेळासाठी प्रशिक्षक आणि खेळाडूंना विविध सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार श्री अरूण लखानी स्ररक्षा आणि संरक्षण यासह विविध क्षेत्रात भारत आणि उझबेकिस्तान मधील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यावर आज मतैक्य झालं नवी दिल्ली इथं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष श्री शवकत मिरझीयोयेव यांच्या मध्ये द्वि पक्षीय चर्चा झाली यानंतर दोव्ही नेत्यांनी पत्र परिषदेला संबोधित केलं ते म्हणाले की भारत आणि उझबेकिस्तान प्रांतिय शांतता कायम ठेवण्यास कटीबद्ध आहेत

तत्पूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी श्री मिरझीयोयेव यांची भेट घेतली स्वच्छता हा महात्मा गांधी यांच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता असं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते राजकोटमध्ये एका सभेत काल मार्गदर्शन करत होते गांधीजींना स्वच्छता आणि स्वातंत्र्य यात निवड करायची असती तर त्यांनी स्वच्छतेची आधी निवड केली असती येवढी त्यांची स्वच्छते संदर्भातील वचनबद्धता होती असं श्री मोदी यांनी यावेळी म्हटलं गेल्या चार वर्षांतील कार्यकाळात स्वच्छतेसंदर्भात मोठं काम झालं असल्याची माहिती त्यांनी दिली

पंतप्रधानांच्या हस्ते राजकोटमध्ये महात्मा गांधी संग्रहालयाचं यावेळी उदघाटन झालं

याअंतर्गत आज मनपा शाळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी वसंत फाऊंडेशनच्या वतीनं राजे रघुजी भोसले नगर भवन इथं द्रग्ध व्यवसाय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून दुग्ध व्यवसाय तज्ज्ञ श्री मोहन श्रीगिरीवार उपस्थित होते आजच्या काळात दुध आणि दुग्धजन्य पदार्थाची मोठी बाजारपेठ उपलब्ध असून यात तरुणांना दुग्ध व्यवसाय करण्यास खूप वाव आहे भविष्यातील या दुग्ध व्यवसायातील संधी लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रशिक्षणाचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं नई तालीम या कार्यक्रमांतर्गत मनपाच्या निवडक शाळांमध्ये वृक्षसंवर्धन लेखाविषयक पाककला सायकल क्रुकर मिक्सर द्रुरुस्ती प्रथमोपचार आदी विषयांवर आधारीत उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वाय्र मंत्री श्री धर्मेद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत कॉम्प्रेस्ड जैव वायू इंधनाला प्रोत्साहन देणाऱ्या तसंच एक पर्यायी हरित इंधन निर्मिती स्रुठ होण्यासाठीच्या सतत या उपक्रमाचं उद्घाटन केलं सतत म्हणजे परवडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेसाठी शाश्वत पर्याय सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणजेच जैव इंधन प्रकल्प उभारावेत या प्रकल्पातून तयार होणारे इंधन ऑटोमोटिव्हज् इंधन म्हणून वापरता येईल असं त्यांनी सांगितलं सध्या देशात स्वच्छता पंधरवडा सुरु असून स्वच्छ इंधनाच्या दिशेनं हे पाऊल अत्यंत महत्वाचे आहे असं त्यांनी सांगितलं जैव वायू इंधन हे तुलनेनं स्वस्त आणि स्वच्छ इंधन आहे असं सांगत सरकार येत्या पाच वर्षात देशात पाच हजार वायू इंधन प्रकल्प उभारणार आहे असं त्यांनी सांगितलं

मानवाधिकारांचा समावेश मानवाच्या मुलभूत हक्कांमध्ये होत असून कोणताही भेदभाव न करता या अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबादारी राज्यसरकारचं प्राथमिक कर्तव्य असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती श्री

वेंकय्या नायडू यांनी आज केलं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे नवी दिल्ली इथं आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेस ते आज संबोधित करत होते

मानवाधिकारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं

राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग उपस्थित राहणार आहेत यावेळी काँग्रेस पक्षाची भविष्यातील दिशा ठरविण्याबाबत काँग्रेस केंद्रीय कार्य समितीची बैठक होणार असून जाहीर सभेला मान्यवर संबोधित करणार आहे असं आज पत्रकार क्लब इथं आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं

मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख श्री उमेश अग्रवाल यांनी या सप्ताहाचं उद्घाटन केलं

सध्या वादीस लागलेल्या मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष कसा कमी करायचा याबाबतीत या सप्ताहात विचार विनिमय करण्यात येणार आहे दरम्यान यावेळी अधिक माहिती घेण्यासाठी रविकांत गोवेकर क्षेत्र संचालक पेंच टायगर रिसॉर्ट यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले साऊंड बाईट मी रविकांत गोवेकर क्षेत्र संचालक पेंच टायगर रिसॉर्ट मी नागपूर आणि परिसरातील सर्व जनतेला सर्व वव्य प्रेमींना सर्व एन जी ओ

त्यामध्ये त्यांनी भाग घ्यावा

राज्यात असलेल्या प्लॅस्टिक बंदीचं उल्लंघन करत अशा वस्तूंचं उत्पादन करत असलेल्या कंपन्यांवर आजपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं काल याबाबतचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले किरकोळ विक्रेत्यांनी घेतलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू परत घेण्याची यंत्रणा निर्माण करण्याची म्रदत काल संपल्यानंतर मंडळानं हे निर्देश दिले आहेत

बॅडमिंटन या खेळाची दिवसेंदिवस वाढती लोकप्रियता लक्षात घेता या खेळासाठी राज्यभरातील खाजगी आणि सरकारी मालकीच्या मैदानांचं योग्य नियोजन करून ही मैदानं प्रशिक्षक आणि खेळाइंना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष श्री अरूण लखानी यांनी केलं महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी काल त्यांची फेरनिवड झाली फेरनिवड झल्यावर माध्यमप्रतिनिधींशी बोलताना त्यांनी नागपूर इथं ही माहिती दिली या संघटनेच्या वतीनं चांगले प्रशिक्षक तयार व्हावेत यावरही भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनही बॅडमिंटनचा फारसा विकास झालेला नाही त्या जिल्ह्यांमध्रनही चांगले खेळाडू तयार करणं आणि त्यासाठी यावर्षी नवीन कार्यकारिणी तयार करताना विशेष प्रशिक्षण समितीची स्थापना ही करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं गोपीचंद अकादमीच्या धर्तीवर राज्यात एक अद्ययावत अकादमी असावी यासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या वतीनं प्रयत्न करण्यात येत असून मानकापूर इथं अशा प्रकारची अकादमी सुरू करण्यासंदर्भात सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी माहिती दिली महाराष्ट्र राज्य बँडमिंटन संघटनेच्या वतीनं जिल्हा स्तरीय संघटनांना संपूर्ण पाठबळ देण्यात येणार असून त्यांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं बक्षीसांच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं विशेष म्हणजे खेळाडूंना तसंच पालकांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी लवकरच एका मोबाईल एपची निर्मिती करणार असल्याचंही शेवटी त्यांनी सांगितलं मतदार यादीत नाव नसेल तर संबंधितांना मतदान करता येणार नाही

मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिमचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम सुरू आहे

मतदारांनी यादीत आपलं नाव आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी

यासाठी महाविद्यालयीन स्तरावरही मतदार नोंदणीची विशेष शिबिरं घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे येत्या एक ऑक्टोबर पासून म्हणजे आजपासून भारतीय हवाई दल सप्ताहाला सुरूवात झाली असून तो आठ ऑक्टोंबर पर्यत आयोजित करण्यात आला आहे या निमित्त श्रीलंकेच्या हवाई दलाच्या कलापथकानं आज नागपूर इथल्या सुरेश भट सभाग्रहात अतिशय प्रभावी आणि मोहक सांगितीक कार्यक्रमाचं प्रदर्शन केलं तसंच श्रीलंकेच्या आणि भारताच्या कलाकारांनी लोकनृत्य आणि गाणी सादर करून प्रेक्षकांना जागच्या जागीच खिळ्वुन ठेवलं प्रख्यात कवी लेखक आणि गीत रामायणकार ग

माडग्रळ्कर यांची आज जयंती आहे हे वर्ष गदिमांचं जव्मशताब्दी वर्ष आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी गीत रामायणकार गदिमांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन अशा शब्दांमध्ये गदिमांना आदरांजली वाहिली आहे